यावर आता उदया सकाळी साडे दहा वाजता अंतिम सुनावणी होणार आहे

मेहता यांनी राज्यपाल आणि देवेंद्र फडनवीस यांची पत्रं न्यायालयाला सादर केली राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सरकार स्थापनेसाठी प्रेसा वेळ दिला होता मात्र त्यांना यश आलं नाही असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला पहापे राष्ट्रपती राजव उठवण्याची आणि शपथविधी उरकण्याची घाई का करण्यात आली असा सवाल त्यांनी केला अजित पवार यांनी जे सह्याचं पत्र दिलं ते भाजपाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं असं त्यांनी स्पष् केलं

महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मूदयावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार खंडीत झालं आणि शेवती उद्या द्रपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करावं लागलं आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महाराष्ट्रात सतास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिके विरोधात हौद्यात येऊन रालोआ सरकार विरोधात फलक दर्शवत घोषणा द्यायला सुरुवात केली या गोंधळातच बिर्ला यांनी प्रश्नोतराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत काँग्रेसचे खासदार राहल गांधी यांना प्रश्न विचारण्यासाठी पाचारणही केलं त्यावेळी महाराष्ट्रातली सतास्थापनेची प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्क दाबी असल्याची धीका गांधी यांनी केली

राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह डाव्या आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावादवारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली मात्र सभागृहात न्यायप्रविष् प्रकरणावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेशाळला यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या जागेवरूनच घोषणा द्यायला सुरुवात केली

प्न्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही गोंधळ कायम राहीला त्याम्ळे नायडू यांनी कामकाज उद्या द्पारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आज राज्यपालांकडे राज्यात सता स्थापन करण्यासाठीचा दावा केला यासंदर्भात एकनाथ शिंदे जयंत पापील आणि बाळासाहेब थोरात या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षरीचं संय्क्त पत्र आज तिन्ही पक्षाच्या शिष् मंडळानं राज्यपाल कार्यालयाला सादर केलं म्ख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडनवीस यांनी शपथ घेतली असली तरी त्यांच्याकडे प्रेसं संख्याबळ नाही त्यामुळे भाजपा आणि अजित पवार बहमत सिद्ध करायला असमर्थ ठरतील आणि तसं झालं तर आम्हाला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ आमंत्रण दयावं असं या पत्रात म्ह लं आहे या पत्रासोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस तसंच पाठिंबा असलेल्या इतर सहयोगी आणि अपक्ष विधानसभा सदस्यांच्या सहया असलेली यादीही सादर केली आहे राज्यपाल मुंबईत नसल्यानं आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज आपण घेऊन आलो नाही मात्र राज्यपालांनी कधीही बोलावलं तर आपण या आमदारांना राज्यपालांसमोर घेऊन येऊ असं जयंत पापील यांनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं

तसंच आमदारांना एकज राहण्याची शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे संजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते आधी राज्यपालांनी बोलावलं तेव्हा बहमत नाही म्हणून सरकार स्थापन करण्याबाबत असमर्थ असल्याचं सांगणाऱ्या भाजपानं आता मात्र सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया सुरु केली आहे यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा उल्लेख केलेला आहे पण पक्ष म्हणून आम्ही त्यात सहभागी नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष् केलं ते आज कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या पृण्यतिथीनिमित आज सकाळी त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी गेले असताना बातमीदारांशी बोलत होते भाजपाला समर्थन दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत विधानभवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयात दिलीप वळसे पाधील छगन भूजबळ आणि सुनिल त करे यां ज्येष्ठ नेत्यांनी आज अजित पवार यांची भे घेतली सुरूवातीला सभापती नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली अजित पवार यांनी आपली भूमिका बदलावी यासाठी निर्णायक प्रयत्न म्हणून भे णार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाशील यांनी सांगितलं

त्यानंतर म्ख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावून पदभार स्विकारला अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार यूदध संप्ष्यात येण्याच्या शक्यतेम्ळे मुंबई शेअर बाजारात आज गृंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला

कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऑगस् मध्ये आलेल्या महापूरामुळे ऊसाचं अतोनात न्कसान झालं असल्यानं महाप्रात न्कसान झालेल्या भागातल्या ऊसाची तोड पहिल्यांदा करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साखर कारखानदार आणि शेतकरी संघ नांची संयुक्त बैठक झाली त्यात हा निर्णय झाला जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं आज म्रलीधरजी मानशिंगका महाविदयालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेची पाचोरा शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन पार पडलं यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉक् र किसन पापील यांनी सांगितलं की बोली भाषा आणि प्रमाण भाषेत संभम निर्माण होत आहे

त्रिभाषा सूत्रच भारतीय संस्कृतीला जपू शकतं असं ते म्हणाले

या गावांच्या विकासासाठी सरकारनं दीडशे कोपी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र वर्ष होऊन गेले तरी ध्वळे महापालिकेनं निधी मिळावा म्हणून सरकारकडे प्रस्तावच सादर केलेला नाही असं या सदस्यांचं म्हणणं आहे केंद्रीय विदयापीठ अनुदान आयोग बरखास्त करू नये तसंच शिक्षणावरच्या खर्चात कपात करू नये अशा विविध मागण्यांसाठी नाशिक इथं आज सम्यक विदयार्थी आंदोलनानं निदर्शनं केली

उच्च शिक्षणाबाबातचं स्धारणा विधेयक मागं घ्यावं याशिवाय इतरही मागण्या आंदोलकांनी केल्या

तर रेखा लांडकर यांनी सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्र पोलिस संघाला विजेतेपद मिळवून दिलं त्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते या दोन्ही महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा न्कताच सत्कार करण्यात आला राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठ्वाड्याच्या काही भागात काल दिवसभरात किमान तापमान सरासरीच्या त्लनेत किंचित वाढलं होतं राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे